सोमवारी त्यांनी केंद्रसरकारच्या सर्व सचिवांशी संवाद साधला त्यावेळी प्रत्येक मंत्रालयासाठी निश्वित उद्दिष्ट ठरवून पंचवार्षिक योजना तयार करण्याचे निर्देश त्यांना दिले मंत्री परिषदेच्या या बैठकीआधी आज केंद्रीय मंत्रिमंडळाचीही बैठक होणार आहे

त्यासाठी लोकांनी आपल्या कल्पना कळवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे

मायगव्ह ओपन फोरमव्वारेही लोक आपले विचार कळवू शकतील खाजगी व्यापा यांसाठी तूरडाळ निर्यातीची मर्यादा चार लाख टनापर्यंत वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे ही मर्यादा ऑक्टोबरपर्यंत असून खुल्या बाजारातून दोन लाख टन मसूर खरेदी करण्याची निदॅश नाफेडला दिले आहेत अन्नमंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इं झालेल्या आंतरमंत्रालय बैठकीत हा निर्णय झाला मोसमी पाऊस लांबल्यानं उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं तूर डाळीची उपलब्धता वाढवणं आणि दरवाढ रोखणं हा यामागचा हेतू असल्याचं पासवान यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं अरुणाचलमधे बेपत्ता विमानाचे अवशेष दिसलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी हवाई दल लष्कर आणि स्थानिक गिर्यारोहकाचं पथक आज हेलिकॉप्टरनं रवाना झालं अपघातग्रस्त ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवता येईल का किंवा दोरखंडाच्या साह्यानं या तुकडीला उतरवता येईल का या शक्यता अगोदर पडताळण्यात येतील असं अरुणाचल प्रदेशच्या सायांग जिल्ह्याचे उपायुक्त राजीव तकूक यांनी सांगितलं विमानाचे अवशेष दिसलेल्या ठिकाणी घनदाट जंगल आणि उंच डोंगरकडे आहेत

तब्बल नऊ दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर या विमानाचे अवशेष दिसून आले आहेत पूर्व मध्य अरबी समुद्रात उठलेलं वायू हे चक्रीवादळ अधिक तीव्र झालं आहे

उद्या पहाटे हे चक्रीवादळ वेरावळ आणि दीवच्या किनारपट्टीला धडकून पुढे सरकेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे वायू चक्रवादळाचा किनारपट्टलगतच्या सखल भागावर परिणाम होणार असून सौराष्ट्र दक्षिण गुजरात दीव दमण आणि दादरा नगर हवेली इं पुढले दोन दिवस जोरदार ते अतिजोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे

सैन्यदल तटरक्षक दल आणि सीमासुरक्षा दल यांची बचाव पथकं तत्पर ठेवण्यात आली आहेत

प्रसिद्वी माध्यमांतून आणि मोठ्या प्रमाणावर एसएमएस पाठवून लोकांना सतर्कतेचा शिवारा देण्यात येत आहे शाळा महाविद्यालय अंगणवाडी केंद्र आज आणि उद्या बंद ठेवण्यात येणार आहेत

नवी दिल्लीत काल गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आणि केंद्र सरकारच्या तयारीचा आढावा घेण्यात आला लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी तसंच वीज पिण्याचं पाणी आरोग्यसेवा आणि संपर्क यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी शक्य ती सर्व उपाययोजना करावी असे आदेश अमित शहा यांनी ज्येष्ठ अधिका यांना दिले आहेत अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक सक्षमीकरणाच्या दृष्टीनं केंद्र सरकार येत्या पाच वर्षात पाच कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे त्यात मॅट्रिकपूर्व मॅट्रिकोत्तर आणि गुणवत्ता आधारित शिष्यवृत्तींचा समावेश आहे

अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काल नवी दिल्ली ध्वे एका बैठकीत ही माहिती दिली अल्पसंख्याक समाजात मुलींनी मधेच शाळा सोडण्याचं प्रमाण लक्षात धेऊन शिक्षण आणि रोजगाराची सांगड घातली जाईल

पढो बढो जागृती मोहीम देशभर सुरु करण्याची घोषणा नक्वी यांनी यावेळी केली

आर्थिक सामाजिक कारणांमुळे मुलींना शाळेत न पाठवणाऱ्या लोकांनी त्यांना शाळेत पाठवावं यासाठी ही मोहीम असल्याचं त्यांनी सांगितलं चीननं त्यांचे भारतातले नवे राजदूत म्हणून ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी सुन वेईडाँग यांची नियुक्ती केली आहे सुन यांनी यापूर्वी पाकिस्तानातही चीनचे राजदूत म्हणून काम केलं असून ते सध्या परराष्ट्र मंत्रालयाच्या धोरण आणि योजना विभागाचे महासंचालक म्हणून काम करत आहेत त्यांच्या नव्या नियुक्तीबद्दल भारताचे चीनमधले राजदूत विक्रम मिस्री यांनी ट्विटद्वारे त्यांचं अभिनंदन केलं आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गतविजेता ऑस्ट्रेलियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे टाँटन ड्वें आज दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होईल काल बांगला देश आणि श्रीलंका यांच्यातला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला पावसानं आतापर्यंत तीन सामन्यांवर पाणी ओतलं असून आजच्या सामन्यावरही पावसाचं संकट आहेच आकाशवाणीवर आजच्या सामन्याचं समालोचन दुपारी अडीच वाजता सुरु होईल

उद्या भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे

सीमेशी संबंधित प्रश्न तसंच दोन्ही दलादरम्यान चांगल्या समन्वयाबाबत चर्चा करण्यासाठी ही चारदिवसीय परिषद आयोजित केली असल्याचं सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे

या स्पर्धेत मेक्सिको सातव्या तर उझबेकिस्तान आठव्या स्थानावर आहे

नवी दिल्ली उं आयोजित समारंभात माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांच्या हस्ते घोष यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल